विरोधकांनी मांडलेला हा प्रस्ताव सभापती सुमित्रा महाजन यांनी बूधवारी स्विकारला होता

चर्चेची सुरुवात तेलगू देसम पा ी करेल

संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस महत्वाचा असून संपूर्ण देशाचं लक्ष या ठरावावरच्या चर्चेकडे आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हा झिं आहे लोकसभेचे सदस्य विधायक व्यापक आणि कसल्याही व्यत्ययाविना चर्चा करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे अनुसूचित जाती जामाती आणि इतर मागासवर्गियांसाठी आरक्षित पदांच्या संख्येत कपात करण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया लांबवावी असा आदेश केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगानं अर्थात यूजीसीनं देशातल्या सर्व विद्यापिठे आणि उच्च शिक्षण संस्थांना दिला आहे शैक्षणिक पदांची भरती करताना आरक्षित जागांची संख्या निश्वित करताना शैक्षणिक संस्थांऐवजी प्रत्येक विभागाला पाया मानावा असा आदेश यूजीसीनं अलाहाबाद न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या का निर्णयानंतर दिला होता यामुळे आरक्षित पदांच्या संख्येत लक्षणीय कपात होत असल्यानं देशभरातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात असंतोष व्यक्त झाला होता म्हणून या निर्णयाची अंमलबजावणी थांबवून त्याचा पुनर्विचार करावा अशी याचिका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि यूजीसीनं दाखल केली आहे तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं अग्रमानांकित तूर्कस्तानावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

सुवर्णपदकासाठी आता भारतीय संघाची गाठ उद्या फ्रान्सशी पडणार आहे

राज्यातल्या बऱ्याच भागात पावसाचा दीर्घकालीन खंड पडण्याचे संकेत हवामान तज्ञांनी दिले आहेत

चीनच्या केंद्रीय बँकेनं युआनचं मूल्य घ विल्यामुळे डॉलर वधारला त्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर झाला